काल दुपारी धुळे इथून राज्य परिवहन महामंडळाची विनाथांबा बस कळवणच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला सौंदाणे देवळा रस्त्यावर मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या काळ्यापिवळ्या अॅपे प्रवासी रिक्षावर ही बस आदळली त्यानंतर बससह रिक्षा रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली जखमींवर देवळा ग्रामीण मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये तर जखमींना दहा हजार रुपये मदत जाहीर केली आहे विकासाचा वेग साधायला हवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे नागपूर मेट्रोच मुख्यमत्र्याच्या हस्ते काल मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते विकास कामांच्या बाबतीत केंदर सरकार राज्य सरकारची साथ सोडणार नाही अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळातले सदस्य यावेळी उपस्थित होते नागपूर मेट्रोचं श्रेय आपलं नसून या मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचं हे श्रेय असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी गडकरी तसंच फडणवीस यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं नागपूर मेट्रोच्या या पहिल्या टप्प्यात अकरा किलोमीटर लांबीच्या सीताबर्डी ते लोकमान्य नगर या मार्गावर मेट्रो धावणार असून या मार्गावरची सहा स्थानकं सुरु झाली आहेत

बंदमध्ये व्यापारी द्कानदार उद्योजक सहभागी झाल्यानं राष्ट्राचं नुकसान होऊन ग्राहकांचे हाल होतात त्यामुळे व्यवसाय बंद न ठेवता यापुढे काळ्या फिती लाऊन बंदला पाठिंबा देणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडले यांनी काल सांगितलं

सरकारनं घोषित केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी सहकार खात्याचे अधिकारी निवडणूक कामात अडकून पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे विद्यापीठ आणि महाविद्यालयातल्या सार्वजनिक कार्यक्रमाची सुरुवात ही राष्टगीतानेच करावी असा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले याशिवाय मातृभाषेचा अभिमान म्हणून सर्व महाविद्यालयाच्या नावाचे फलक हे मराठीतच लावावेत अशा सूचनाही महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं

यावेळी महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी महाराष्ट्रालाच मिळावं अशी भूमिका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी मांडली

शिवभोजन एपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातल्या या योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचं भूजबळ यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवभोजन थाळीच्या लाभार्थींशी दरदृश्य प्रणालीनं संवाद साधून या योजनेचा आढावा घेतला कोल्हापूर तसंच नंदरबार इथं या योजनेअंतर्गत भोजन करत असलेल्या लाभार्थींनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौंड यांनी काल विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान भवनातल्या आपल्या दालनात दौंड यांना सदस्यत्वाची शपथ दिली यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं काल जाहीर सभेत ते बोलत होते बेरोजगारी खासगीकरण देशाची अर्थव्यवस्था शेतकरी आत्महत्या आदी मुद्यांवरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली जाती पातीच्या राजकारणाला बळी न पडता सरकारला आपले प्रश्न विचारले पाहिजे असं ते म्हणाले

या रुग्णावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत हा रुग्ण काही कामानिमित्त चीनमध्ये गेला होता विमानतळावर तपासणी केली असता व्हायरसची लागण झाली नव्हती मात्र अचानक सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं तो स्वत रुग्णालयात दाखल झाला

क्षेत्रीय अधिकारी अशोक राठोड शाखाधिकारी सुनिल मुळे लेखापाल संतोष आडे अशी उर्वरित तिघांची नावं आहेत

जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं काल जालना जिल्ह्यात पाच अवैध सावकारांच्या घरांवर छापे टाकून विविध व्यवहारांचे दस्तावेज नोंदवह्या आणि इतर कागदपत्रं जप्त केली यामध्ये जालना इथल्या चार तर परतूर इथल्या एका सावकाराचा समावेश आहे जप्त कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं

लातूर इथलं सुशिलादेवी देशमुख मुकबधीर विद्यालय आणि औरंगाबादच्या शारदा मंदीर कन्या प्रशालेच्या संघाला द्सरा क्रमांक विभागून देण्यात आला तर बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या संघाचा तिसरा क्रमांक आला तिन्ही संघांना अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार तसंच पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं नांदेडच्या नानक साई फाउंडेशनच्या राज्यस्तरीय दलितमित्र श्री धनाजीराव घोडजकर समाजभूषण प्रस्कारांची काल अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी घोषणा केली अकोल्याचे सामाजिक किर्तनकार सत्यपाल महाराज भटक्या विमुक्त चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्या प्ण्याच्या सुषमा अंधारे आणि मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मध्कर गायकवाड यांना हे प्रस्कार जाहीर झाले आहेत

लातूर शहरात अनधिकृत फलक कमानी झेंडे लाऊन शहरास विद्रप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना कोर्ट कमिशनर विधिज्ञ जगन्नाथ चित्ताडे यांनी पालिका आयुक्त महापौर आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे पोलीस अधिक्षकांनी उपअधिक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी तसंच संबंधित कर्मचारी आणि बीट मार्शल यांना असे अनधिकृत फलक कमानी झेंडे लावणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश द्यावेत असं चित्ताडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे गणपती जन्मोत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या गणपती मंदिरात काल अखंड हरिनाम सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले जन्मोत्सवानिमित्त गणपती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती

नांदेड श्रीगंगानगर नांदेड तसंच नांदेड पनवेल नांदेड या दोन्ही रेल्वेगाड्यांमध्ये शयनयान श्रेणीचा एक डबा तात्प्रता वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं दिली आहे भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा टी द्वेंटी क्रिकेट सामना आज हॅमिल्टन इथं खेळला जाणार आहे